त्यापूर्वी विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी निवेदन करताना कथित सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत या संबंधित सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्याची घोषणा केली नागपुरात आज झालेल्या पावसामुळे विधान भवनातला वीजपुरवठा खंडीत झाला होता मात्र योग्य ती खबरदारी घेऊन सोमवारपासून सुरळीत कामकाज सुरू होईल असं सांगून मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं

विधिमंडळाच्या श्तिहासात अधिवेशन काळात वीज जाऊन कामकाज बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे असं सांगत सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली नागप्रला अधिवेशन घेण्याच्या निरर्थक बालहट्टामुळे ही वेळ आल्याचं ते म्हणाले राज्य मंत्रीमंडळातले मंत्री महादेव जानकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत केली विधानपरिषदेच्या जागेसाठी महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत ते आधी भाजपाच्या चिन्हावर परिषदेवर निवडून आले होते मात्र काल विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतांना त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर अर्ज भरला

हे लक्षात घेत त्यांनी काल अर्ज भरण्यापूर्वी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला मुंबई पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा श्रे आज पहाटे पावणेतीनच्या सुमाराला मदुराई एक्सप्रेसचा एक डबा घसरला या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही

घसरलेल्या डब्यातल्या प्रवाशांना दुसऱ्या डब्यात बसवून सकाळी सहा वाजता ही गाडी खंडाळ्याहून प्ण्याला रवाना झाली आणि तिथं गाडीला द्सरा डबा जोडण्यात आला

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत याशिवाय शिक्षकांना देखील गणवेश परिधान करणं बंधनकारक केलं आहे

यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्याकडे पाठपुरावा केला होता

महाराष्ट्र पोलिस दलानं पोलिस नियंत्रण कक्षाचा व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे जो नागरिक मेसेज करुन मदत मागू शकतात किंवा एखाद्या अफवे मागची सत्यता पडताळून बघू शकतात अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिनेश सिंह यांनी सांगितलं

पाऊस तसंच वादळ वाऱ्यामुळे संपर्क होत नसल्यान नाशिकमधले काही भाविक बेपत्ता झाल्याची चर्चा होती प्रशासनान यात्रा कंपनीच्या माध्यमातून माहिती घेतली असता दोन पथकांमधे असलेले भाविक सुखरूप असल्याचं स्पष्ट झालं मुंबईमध्ये मेट्रो तीन मार्गासाठी समूळ उपटली जाणारी सर्व झाडं पुन्हा रोवून ती जगतील याची खातरजमा करावी असं दोन सदस्यीय न्यायालयीन समितीनं मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला सांगितलं आहे या संदर्भातल्या तक्रारींची दखल घेवून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी जून महिन्यात न्यायमूर्ती एस

केमकर आणि बी

गवई यांची समिती नेमली होती नावात भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानवाधिकार हे शब्द असणाऱ्या अशासकीय संस्था संघटनांना आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ही माहिती दिली संस्था नोंदणी कायद्यात संस्थेच्या नावात हे शब्द न वापरण्याची तरतूद आहे त्यानुसार हे शब्द नावातून काढून टाकायला नकार देणाऱ्या संस्था संघटनांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश डिगे यांनी त्यांच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत